ते आज केंद्रीय अर्थसंकल्पातल्या वित्तसेवा क्षेत्रासाठीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते वित्तीय क्षेत्रासंदर्भात सरकारचा दृष्टीकोण अगदी स्पष्ट आहे विधास पारदर्शकता आणि निष्ठा हा वित्तीय क्षेत्रासाठीचा पाया आहे आपल्या सरकारच्या काळात बँकींग आणि बिगर बँकींग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदी यांनी आज दुसऱ्या हिवाळी खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं ऑनलाईन माध्यमातून उद्वाटन केलं युवा खेळाडू म्हणजे आत्मानिर्भर भारताचे ब्रँड अख्रिंसिडर आहेत असं ते यावेळी म्हणाले क्रीडा क्षेत्र म्हणजे जगाला आपापल्या देशाची ताकद दाखवून देण्यासाठीचं एक माध्यम आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत खेळ महत्वाची भूमिका बजावू शकतात यासाठीच केंद्र सरकारनं खेळ या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला असं त्यांनी सांगितलं देशात लवकरच क्रीडा अभ्यासक्रमासाठीची उच्च शिक्षण संस्था आणि क्रीडा विद्यापीठ स्थापन केलं जाईल असं ते म्हणाले मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी एका ध्येयानं पुढे जाऊ या असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं विधानमंडळाच्या वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभागानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिसंवादात ते आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते जगभरातले अनेक देश आपल्याच मातुभाषेत व्यवहार करता अनेक नेते दुभाषकाला सोबत घेऊनच फिरतात मात्र आपण आपली भाषा वापरायला कमी पडतो आपल्यातला हा न्युनगंड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मराठी भाषेला तीचा गौरव मिळू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं आपल्या मातुभाषेचा गौरव जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले आजच्या परिस्थितीत इंग्रजी भाषा यायला हवी पण त्यामुळे मराठी भाषा कमकुवत होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली भाषा आणि संस्कृती या परस्परांना पुरक आहेत असं ते म्हणाले विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट साहित्यवेदी डॉट कॉम या मराठी भाषेला वाहिलेल्या संकेतस्थळाचं प्रकाशन केलं पाठ्यप्स्तक अभ्यासगटाचे सदस्य असलेल्या चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे या संकेतस्थळावर विविध प्रकारचे कोश शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासपूर्ण लेख सुलेखन वाङ्मयीन नियतकालिकं भाषा आणि बोली सार्वजनिक ग्रंथालयं आणि साहित्य परिक्रमा असे विविध विषय उपलब्ध आहेत शालेय स्तरापासून संशोधक आणि अभ्यासकांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला पश्विम बंगाल तामिळनाडू केरळ असम आणि पुद्च्चेरी या पाच राज्यामधल्या विधानसभा निवडणुकांच वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत या निवडणुकांची घोषणा केली

खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे यात देशभरातले ऑनलाईन खेळ जगतातले उद्योजकही सहभागी झाले आहेत अमरावतीतल्या रिझो स्ट्र्डिओ या स्टार्टपनंही यात सहभाग घेतला आहे त्यांच्यासारख्या स्टार्ट्सअसाठी हा महोत्सव किती महत्वाचा आहे याविषयी रिझो स्टुडिओचे संस्थापक विपुल सातड यांनी आकाशवाणीला सांगितलं वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेचं सुलभीकरण करावं यासाठी कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला बंदमुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती बंद दरम्यान बीड जिल्हा व्यापारी संघटना शहर कापड संघ आणि आदर्श मार्केट संघटनेनं निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना आपल्या मागण्यांचं निवेदनही दिलं हिंगोली जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून देशव्यापी बंदला पाठिंबा दिला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना आणि जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्या इतर संघटना या बंदमधे सहभागी झाल्या होत्या लातूर जिल्हा व्यापारी संघानंही आजच्या बंदला पाठिंबा दिला होता मात्र कोरोनामुळे पुढचे दोन दिवस संचारबंदी असल्यानं इथं व्यवहार सुरुच होते जालना जिल्ह्यातही नवीन मोंढ्यातल्या सर्व व्यापान्यांनी दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवले कापड व्यावसायिकही बंदमधे सहभागी झाले होते तर ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला बंद दरम्यान जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं परभणी जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला परभणी शहरातल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडली नाहीत त्यामुळे इथल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता दुपारनंतर मात्र हळूहळू बाजारपेठा खुल्या झाल्या उस्मानाबाद जिल्ह्यातही जिल्हा व्यापारी महासंघ आणि जिल्हा कैट समितीनं बंदला समर्थन दिलं जिल्ह्याच्या शहरी भागातल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं दिवसभर बंद ठेवली जिल्ह्यात उस्मानाबाद शहरासह उमरगा भूम परंडा वाशी कळंब आणि लोहारा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला स्वांतंत्र्यवीर सावरकर यांची आज प्ण्यतिथी यानिमीत्त उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे सावरकर हे थोर समाजसुधारक होते त्यांनी समाजातून अस्पृष्यता आणइ जातीयतेचं निर्मूलन व्हावं यासाठी काम केलं सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अगणित त्यागाचं देश कायम स्मरण करत राहील असं नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आज लातूर इथं केशवराज विद्यालयात सावरकर स्मृती दिन आत्मार्पण दिन म्हणून साजरा केला गेला यावेळी सावरकर आणि भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन केलं या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सावरकरांचा तुरुंगवास तसंच भाषाशुद्धीकरणाच्या चळवळीविषयी उपस्थितांना माहिती दिली

दररोज आढळणारे नवे रुग्ण आणि अख्टीव्ह रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे मात्र कोरोनाचा प्रादु्भाव पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत हे दिशानिदेंश पाळणं गरजेचं आहे असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे कोरोनासंसर्गांची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाला गती द्यावी असा सल्ला मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे जागतिक शेअर बाजारांमधे झालेल्या घसरगुंडीचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारातही उमटले नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांनी समभागांची जोरदार विक्री केली

आनंद पाटील यांची निवड झाली आहे

आनंद पाटील हे आशियातले एक आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार मानले जातात वैचारिक ललित प्रवासवर्णन कथा नाटक इत्यादी सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे